पुण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड इथलं कोवीड समर्पिंत जम्बो रुग्णालय येत्या तीन दिवसात कार्यान्वित होणार आहे नेहरूनगर इथल्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आहे आठशे खाटांच्या या कोविड निगा केंद्रामध्ये ऑक्सीजनची सुविधा असलेल्या खाटाही उपलब्ध असणार आहेत

पुणे जिल्हा परिषदेनं कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचं प्रमाणही वाढवल्यानं दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे

रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही भव्य कोरोना उपचार सुविधा केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे याव्यतिरिक्त जिल्ह्यातली काही खासगी रुग्णालयं केवळ कोरोना रुग्णांसाठी सुनिश्वित केली जाणार आहेत ई पास विविध राज्यातील जिल्हांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याची सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सध्या लागू असलेली जिल्हा बंदी यापुढील काळातही कायम राहण्याचे संकेत राज्याच्या गृह विभागातील सूत्रांनी दिले आहेत सध्या राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वाहतुकीवरील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले तर कोरोनाचा हा प्रसार आणखी वाढू शकतो अशी भीती गृह विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे

अध्यक्षपदी श्रीलंकेचे धम्मिका फर्नांडो यांची निवड करण्यात आली आहे पुढच्या दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे

याशिवाय कौशल्य विकास प्रशिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या यशस्वी संस्थेचे ते संस्थापक आहेत

यंदा पाऊस चांगला झाला असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी साठा मुबलक आहे

बाजार बंद बाजार आवारातील शेतीमाल नियमन मुक्त करा आणि देखरेख शुल्क रद्दबादल ठरवावे यासाठी पूना मर्चंट चेंबर यासह मार्केट यार्ड मधील गुळ आणि भुसार बाजार व्यापाऱ्यांनी उद्या लाक्षणिक बंद पुकारला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या शेतीमाल घेऊन येऊ नये असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं आहे गुलटेकडी इथल्या फळे आणि भाजीपाला घाऊक बाजारातील व्यवहार मात्र नियमित सुरू राहणार आहेत

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी